आज मितीस कोरोना बाधितांचा आकडा त्रेचाळीस हजारांच्या पुढे गेला असून रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाणही तीस हजाराच्या आसपास आहे महापालिकेच्या हद्दीत दररोज सव्वाचार हजार चाचण्या होत आहेत

ही जबाबदारी पार पाडत असताना महापालिका अधिकारी आणि कर्मचारी अग्रभागी राहून कार्यरत असल्याने त्यांचा कोरोनाग्रस्त रूग्णांशी जवळचा संपर्क येत आहे

याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता देऊन सवेसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर दाखल आहे

ही वाहनं परत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे

मार्च महिन्यात टाळेबंदी लागू करण्यात आली या दरम्यान विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांची वाहनं पोलिसांनी जप्त केली आता टाळेबंदी शिथिल करण्यात येत असल्यानं वाहनं परत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आवश्यक ती कागदपत्रांची पूर्ती आणि दंड भरून नागरिकांना वाहनं परत देण्यात येत आहेत

या लसीची चाचणी करण्यासाठी पश्चिम क्षेत्रातील भारती विद्यापीठाच्या भारती हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे स्वंयसेवक म्हणून या चाचणीसाठी तयार झालेल्या पाच जणांवर भारती हॉस्पिटलमध्ये लसीची चाचणी सुरू करण्यात येणार असल्याचं राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ

या चाचणीसाठी पाच जणांची निवड आयसीएमआरच्या निकषांनुसार झाली आहे

प्णे आणि परिसरात आज पावसाच्या हलक्या सरी पडल्या उद्या आकाश ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत